तर देशात आतापर्यंत दोनकरोडपेक्षा अधिक नागरिकांची कोरोना संसर्ग चाचणी केल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे

या विषयातील तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारे सखोल विश्लेषण केल्यानंतर ही मान्यता देण्यात आल्याचं डी सी जी आय तर्फे सांगण्यात आलं सध्या या लसीच्या इंग्लंडमध्ये दुसऱ्या आणि तिसर्या टप्प्यातल्या ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्यातल्या तर दक्षिण अमेरिकेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत

जगभरातल्या कोविड रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या अमेरिकेत असून मृतांची संख्याही अमेरिकेतच सर्वाधिक आहे

उत्तर आणि मध्य अंदमानमध्ये एक आठवड्यासाठी हे निर्बंध लागू असणार आहेत

बिहार विधानसभेचं आगामी निवडणुकीआधीचं शेवटचं पावसाळी अधिवेशन आज होत आहे सर्व आमदारांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांचं कामकाज आज एकाच दिवसात पूर्ण करण्याचं मान्य केल्याचं विधानसभेचे सभापती विजय कुमार चौधरी यांनी सांगितलं कोरोनामुळे पहिल्यांदाच राज्य विधानसभेचं अधिवेशन विधानभवन परिसराऐवजी ज्ञान भवन इथं होत आहे

भारत इस्त्राईल मैत्रीसंबंध काळाबरोबर आणखी मजबूत होतील अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे काल मैत्रीदिनानिमित्त इस्राईलच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला शुभेच्छा दिल्या होत्या त्याच्या उत्तरादाखल पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात ही अपेक्षा व्यक्त केली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाबरोबरच सकाळची न्याहारी दिली जावी असं सुचवण्यात आलं आहे पुरेसं पोषण झालं नसेल तर मुलं पूर्ण क्षमतेनं अध्ययन करू शकत नाहीत हे लक्षात घेऊन नवीन धोरणात मुलांना पौष्टिक संतुलित आहार पुरवण्यावर भर देण्यात आला आहे सकाळच्या वेळेतला पौष्टिक आहार मुलांना कठीण विषयांच्या अध्ययनासाठी चांगली ऊर्जा देऊ शकतो असं या धोरणात नमूद करण्यात आलं आहे याबरोबरच सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जावी विशेषतः रोग प्रतिकारशक्तीची तपासणी करुन त्यावर नियमित देखरेख ठेवावी असंही हे धोरण सुचवतं भूकंपासारख्या आपत्तीतदेखील नुकसान होऊ नये अशाप्रकारे नियोजित राममंदिराची रचना करण्यात येणार आहे अशी माहिती राममंदिराचे वास्तुरचनाकार आशीष संपुर्णा यांनी आकाशवाणीला दिली

त्यांनीच राममंदिराचा आराखडा तयार केला असून आता राममंदिरासाठी भरपूर जागा उपलब्ध असल्यामुळे मी त्या आराखड्यात त्यानुसार थोडेसे बदल केले आहेत असं आशीष यांनी सांगितलं या वास्तुच्या बांधकामात पोलाद न वापरता केवळ तांब्याचा वापर करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले विश्व संस्कृत दिवस आज साजरा करण्यात येत आहे आकाशवाणीवरून प्रथमच बहुजन भाषा संस्कृत भाषा हा विशेष कार्यक्रमाचं आज सकाळी प्रसारित करण्यात आला विद्यापीठ अनुदान आयोगानं सर्व विद्यापीठांना यानिमित्त समयोचित कार्यक्रम आय़ोजित करण्यास सांगितलं आहे दरवर्षी रक्षा बंधनाच्या तिथीला विश्व संस्कृत दिवस साजरा करण्यात येतो

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही संस्कृत दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत संस्कृत ही अनेक भारतीय भाषांची जननी आहे वेदांसारख्या प्राचीन भारतीय साहित्याची रचना संस्कृतमध्ये करण्यात आल्याचं जावडेकर यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे रक्षाबंधन भावा बहिणीच्या अवीट गोड नात्याचा सोहळा आज देशभर हा सण साजरा होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला रक्षाबंधना निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान यावर्षी पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला प्रतिसाद म्हणून स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देत अनेक दुकानदारांनी स्थानिक तसंच स्वयं सहायता गटाच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या राख्याविक्रीला प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रात आज नारळी पौर्णिमेचा सणही साजरा होत आहे किनारपट्टीवरील भागात विशेषतः कोळी बांधव आजच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करुन आपली कृतज्ञता व्यक्त करतात

काल आय पी एल नियामक मंडळाची द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला

पुरुष संघांच्या सामन्याच्या काळातच महिला आय पी एल चे सामने देखील खेळवले जाणार आहेत

नमस्कार